सदाबहार अभिनेते ऋषी कपुर काळाच्या पडद्याआड महाराष्ट दिन कोरोना विषाणूच्या सावटाखाली आज सगळं जग चिंताग्रस्त असतानाही आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी नवी उमेद घेऊन आला आहे आतापर्यंत अनेक संकटांना कणखरपणे सामोऱ्या गेलेल्या या राकट कणखर देशाचा आज हीरकमहोत्सवी स्थापना दिन आहे आजचा कामगारदिनही ठिकठिकाणी अडकून पडलेल्या कामगारांसाठी नवी उमेद घेऊन आला आहे कोरोनावर आपण नक्की मात करू आज गरज आहे एकजुटीनं त्याचा सामना करण्याची

देशव्यापी टाळेबंदीमुळे ही निवडणुक पुढे ढकलली होती मात्र आता केंद्राकडून टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणून सवलती दिल्या जात आहेत तेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांच काटेकोर पालन करून निवडणूक घेण्याबाबत आयोगानं निर्णय घ्यावा अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात केली आहे यासंदर्भात निवडणूक आयोगाची बैठक आज सकाळी होण्याची शक्यता आहे हर्षवर्धन कोरोनाविरुद्ध देशाचा लढा आता निर्णायक स्थितीला पोहोचला असून आपण लवकरच कोरोनावर मात करू असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल व्यक्त केला नीती आयोगाच्या एका डिजिटल कार्यक्रमात हर्षवर्धन यांनी संवाद साधला कोरोनाचा सामना करण्यासाठी विविध सामाजिक आणि बिगर सरकारी संस्था सरकारच्या बरोबरीनं काम करत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याचं मोठं आव्हान समोर उभं असून सेवाभावी संस्थांच्या मदतीनं हा प्रश्नही लवकरच सुटेल असंही हर्षवर्धन म्हणाले

केंद्रीय पथक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीनं सर्वेक्षण वैद्यकीय तपासणी तसंच संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याबरोबरच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ

हे पथक बारामती तालुक्यामध्ये काल दाखल झालं बारामती पॅटर्न तसंच ग्रामीण भागात कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषगानं काल मालेगाव इथे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिविर आयोजित करण्यात आलं होतं अमरावती शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता प्रशासनानं आधीच जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी संस्थांच्या तेवीस इमारती ताब्यात घेतल्या आहेत

लातूरचे महापौर विक्रांत गोजमगूंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार काल स्वतः रस्त्यावरती उतरले त्यांनी शहरातील सीमांच्या विविध चेक नाक्यांना भेटी देऊन पोलिस आणि मनपा कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला परभणी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधिस दोन लाख रुपयाचा धनादेश काल संपर्कमंत्री नवाब मलिक यांचेकडे सुपूर्द केला कोरोनामुळे उपासमार होत असलेल्यांना मदतीचा हात देण्यासाठी रेल्वेही पुढे आली आहे

लॉकडाऊनमुळे राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार यात्रेकरू विद्यार्थी तसंच इतर नागरिकाना त्यांच्या इच्छित स्थळी जाता याव यासाठी राज्य सरकारन धोरण निश्वित केल आहे यासाठी जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतिल आमच्या ठिक ठिकाणच्या वार्ताहरांसह आकाशवाणी बातम्यांसाठी रश्मी घासकडबी पुणे विद्यापीठ परिक्षा कोविड संकटामुळे पुढे ढकलल्या गेलेल्या विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं काल सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या अंतिम सत्रांत परीक्षा जुलैमध्ये होतील असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी मंगळवारीच सूचित केलं होतं

अंतिम सत्रा व्यतिरिक्तच्या सत्र परिक्षा घेणं शक्य असेल तर त्याही जूलैतच घ्याव्या ज्या विद्यापीठांना शक्य नसेल त्यांनी अंतर्गत परिक्षांच्या गुणांवर विद्यार्थ्याना पुढच्या सत्रात प्रवेश द्यावा असंही युजीसीनं सुचवलं आहे परिक्षा सिंधर्ल्य विद्यापीठांच्या परीक्षांबाबतच्या यूजीसी कडून मिळालेल्या सुचनांच्या पार्वभूमीवर आता राज्यात नेमलेल्या कुलगुरुंच्या समितीची बैठक आज बोलावण्यात आली आहे या बैठकीतला निर्णय उद्या होणाऱ्या सर्व कुलगुरूंच्या बैठकीत ठेवला जाईल आणि नंतरच परीक्षांचं अंतिम वेळापत्रक तयार करण्यात येईल त्या वेळापत्रकाला मुख्यमंत्री आणि राज्यपालांची संमती मिळवून येत्या दोन ते तीन दिवसात परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करू अशी माहिती अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली ते काल सिंधुदूर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत ते बोलत होते

कल चाचणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं दरवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन आणि कल अभिक्षमता चाचणी घेण्यात येते या दोन्ही चाचण्यांचा निकाल आज दूपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट महाकरियरमित्र डॉट इन या पोर्टल वर जाहीर करण्यात येणार आहे मंडळाच्या वतीनं काल ही माहिती देण्यात आली टाळेबंदी राजन टाळेबंदीमुळे प्रभावित सर्व स्तरातल्या लोकांच्या आवश्यक गरजांची पूर्तता अधिक काळ करणं आपल्याला झेपणार नाही हे लक्षात घेऊन लवकरात लवकर आणि नियोजनबद्ध रितीनं टाळेबंदी उठवायला हवी असं मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे भारताला कोविड संकटाचा सामना एकजुटीनं एकदिलानंच करावा लागेलआपसातले मतभेद कुरवाळत बसण्याची ही वेळ नाही असा इशाराही राजन यांनी काल राहुल गांधी यांच्याशी साधलेल्या संवादा दरम्यान दिला कापस राज्यात कापुस खरेदी सुरु करुन सरसकट कापुस खरेदी करावा यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीनं काल करण्यात आलेल्या कापुस कैफियत आंदोलनाला राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं अनेक मंत्र्यांना आपले फोन बंद करावे लागले शेतकरी संघटनेनं राज्यातल्या सर्व मंत्र्यासह आमदार खासदारांचे फोन नंबर जाहीर करुन शेतकऱ्यांनी त्यांना फोन करून कापूस खरेदी बाबत आपली कैफियत मांडावी असं आवाहन केलं होतं या आंदोलनात मराठवाडा आणि विदर्भासह खान्देश भागातल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला काल सकाळपासूनच अनेक नेत्यासह सीसीआय आणि पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांना फोनवर फोन लावून शेतकऱ्यांनी कैफियत मांडली दूपारपर्यंत अनेक मंत्र्यांनी आपले फोन स्वीय सहाय्यकांकडे दिले अनेकांनी बंदच केले काही शेतकन्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाही फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना नंतर फोन लावा एवढंच उत्तर मिळालं लातर बाजार कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर कृषी उत्पादक शेतकरी याना अडचण येऊ नये यासाठी आज सूट्टीच्या दिवशीही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी दिली

त मराठी या अभिनव एपची निर्मिती केली आहे

गडकरी पोर्टल स्क्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांशी संबंधित शासनाघ्या योजना नव्या कल्पना आणि संशोधनाची माहिती देणाऱ्या एका पोर्टलचं उद्घाटन काल सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरातून व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून केलं नागरिकांनाही नव्या कल्पना या पोर्टलवर मांडता येणार आहेत

या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चाकडूचे तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच महिलेसह ग्रामसभा कोष समिती सदस्य महिले विरुध्द गून्हे दाखल करण्यात आले आहेत

पिता राज कपूर यांच्या चित्रपटांमधून ते बाल कलाकार म्हणून चमकले बॉबी चित्रपटातल्या नायक म्हणून पदार्पणाच्या भूमिकेनं त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार तर मिळवून दिलाच पण रोमँटिक चॉकोलेट हिरो अशी प्रतिमाही त्यांना मिळवून दिली कर्ज प्रेमरोग लैला मजनू सरगम अश्या नायकाच्या विविधरंगी भूमिका त्यांनी रंगवल्या तर कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात चरित्र भूमिकांमध्येही त्यांनी रंग भरले

कर्करोगाशी झूंज देऊनही खळाळतं व्यक्तीमत्व जपणाऱ्या या कलाकारानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्वही तेवढंच जपलं ऋषी कप्र यांच्या निधनानं एक सदाबहार हसतमुख व्यक्तिमत्व हरपल्याची भावना त्यांचे चाहते आणि सहकलाकारांनी व्यक्त केली आहे हवामान् पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काल काही ठिकाणी वादळी पावसानं हजेरी लावली नाशिक जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीटही झाली आजही खान्देश वऱ्हाड आणि औरंगाबाद अहमदनगर बीड हे जिल्हे वगळता राज्याच्या इतर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे